तर राज्यसभे मध्ये छ्तीसगडच्या सुकमा इथे काल झालेल्या नक्षलवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या जवानांना श्रद्धांजली वाहन कामकाजाला सुरुवात करताच विरोधकांनी गोंधळाला सुरुवात केल्यामुळे सदनाची कार्यवाही दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब करावी लागली लोकसभेचं कामकाज बारावाजता सुरू झाल्यानंतर विरोधक अतोनात घोषणाबाजी करत असतानाही अध्यक्ष सुमित्रा महाजनयांनी काही वेळ कामकाज सुरू ठेवलं होतं मात्र गोंधळ फार जास्त वाढल्यानं शेवटी अध्यक्षांनी कामकाज उद्यापर्यंत तहकूब केलं राष्ट्रपती उपराष्ट्रपती आणि पंतप्रधानांनी प्रसिद्ध शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांच्या निधना बद्दल शोक व्यक्त केला आहे हॉकिंग यांनी आपल्या बुद्धिमत्तेनं ब्रह्मांडाची रहस्यं उलगडली असं राष्ट्रपती रामनाथ कोविंदयांनी म्हटलं आहे हॉकिंग यांचंनिधन म्हणजे विज्ञान जगताची मोठीहानी असल्याचं उपराष्ट्रपती एम

हॉकिंग यांचं धैर्य आणि द्रढता सर्वांसाठी प्रेरणादायी असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे

या बाबत सार्वजनिक क्षेत्रातल्या सगळ्या बँकांना सरकारनं पत्र पाठवल्याचं पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे संभाव्य फसवणूक लक्षात यावी या साठी पन्नासकोटींहून जास्त रकमेच्या सगळ्या थकित कर्जांची चौकशी करावी आणि आवश्यक वाटेल त्याप्रकरणांची केंद्रीय अन्वेषण विभागाकडे तक्रार करावी असे निर्देशही अर्थमंत्रालयानं बँकांना दिले आहेत

डावी विचार सरणी देशातून हद्द पार करण्याची गरज असल्याचं मत भाजपचे नेते सुनील देवधर यांनी एका मुलाखतीत व्यक्त केले होते त्यावर ते प्रतिक्रिया देत होते डावाविचार देशातून आणि जगातून कधी ही संपविता येणार नाही असं मत पाटील यांनी या वेळी व्यक्त केलं

औरंगाबाद क्षेत्रातल्या टपालसेवेबद्दलच्या किंवा कामकाजा बद्दलच्या सहा आठवड्याच्या आत निराकरण न झालेल्या तक्रारींची या डाक अदालतमध्ये दखल घेतली जाणार आहे

यामध्ये जिल्ह्यातल्या सगळ्या गायी आणि म्हशींना यारोगाची प्रतिबंधक लस टोचण्यात येणार आहे पश्पालकांनी आपल्या जवळच्या पश्वैद्यकीय दवाखान्यातून आपल्या पशूंचं लसीकरण करून घ्यावं असं आवाहन प्रशासनानं केलं आहे

महाराष्ट्राचा मानबिंद् असलेल्या रायगडाकडे देशविदेशातल्या पर्यटकांना आरक्षित करण्यासाठी आणि छट्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास त्यांच्या पर्यंत पोहचवण्यासाठी राज्यशासनानं हा निर्णय घेतला असल्याचं रावल यांनी सांगितलं

सकाळी अकरा वाजता सुरू होणाऱ्या या कार्यक्रमात ग्राहक संरक्षण चळवळीशी संबंधित व्यक्ती आणि संस्थांनी सहभागी व्हावं असं आवाहन बुलढाण्याच्या जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी केलं आहे निदाहास ट्वेंटी ट्वेंटी क्रिकेट मालिकेतला साखळी फेरीतला अंतिम सामना आज भारत आणि बांगला देश संघांदरम्यान कोलंबो इथे होणार आहे भारतीय वेळेनुसार संध्याकाळी सात वाजता सामन्याला सुरुवात होईल